सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर आरक्षण द्यायचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं न्यायालयाच्या या निर्णयाच्या अनुषंगानं आता केंद्र सरकारनं या प्रशात लक्ष घालावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पावलं उचलावित यासाठी राष्ट्रपर्तींना केलेल्या विनंतीचं पत्र शिष्टमंडळानं राज्यपालाना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं राज्यपालांनीही राज्याची मागणी केंद्र सरकारकडे मांडायचं आश्वासन दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रश्रावर आपण प्रधानमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं सद्यस्थितीत मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यामुळे त्याअनुषंगानं मराठा समाजाला दिलासा मिळावा यासाठीच्या गोष्टी विचाराधीन आहेत लवकरच त्यासंदर्भातली माहिती देऊ असं त्यांनी सांगितलं मराठा समाजानं नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे असं त्यांनी मराठा समाजाच्या संभाव्य आंदोलनाच्या श्रीाऱ्यांबद्दल विचारलेल्या प्रशाला उत्तर देताना सांगितलं राज्यपालांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण महसुलमंत्री बाळासाहेब थोरात जयंत पाटील दिलीप वळसे पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश होतो कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सीन या लशीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता

ते आज मुंबईत बातमीदरांशी बोलत होते

लसीचा प्रभाव अबाधित राहावा यासाठी चार ते सहा आठवड्याच्या निर्धारित कालावधीत दूसरा डोस देणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले

राजेश भूषण आणि कोविड लद्याविरोधातली तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापनाच्या सक्षम गटाचे अध्यक्ष डॉ आर

शर्मा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा गेतला त्यावेळी ते बोलत होते

केंद्र सरकारकडून होणाऱ्या लस पुरवठ्याबाबत राज्य सरकारांना आगाऊ आणि पारदर्शक पद्धतीनं माहिती दिली जाते

लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांना दुसऱ्या मात्रेसाठी सुलभतेनं नोंदणी करता यावी यादृष्टीनं कोविन पोर्टलमधे लवकरच नव्या वैशिष्ट्यांचा समावेश केला जाणार असल्याचं डॉ

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश दिल्ली राज्यस्थान हरयाणा छत्तीसगढ बिहार आणि गुजरातमधे नव्यानं आढळणाऱ्या बाधितांचं प्रमाण कमी झालं असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

मुंबईत काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुपट आहे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे सीबीआयनं त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे आता देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान ज्याप्रकारे आपण सीबीआयला सहकार्य केलं ईडीलाही सहकार्य करु असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे अन्वय नाईक मृत्य प्रकरणी शासानाच्या परवानगी शिवाय सीबीआय राज्यात चौकशी करु शकत नाही असा पवित्रा आपण गृहमंत्री असताना घेतला होता तसंच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी नेमण्याचा निर्णय आपण घेतला होता त्यामुळे केंद्र शासनाची नाराजी आपण ओढावून घेतली असल्यानं याप्रकारे आपली चौकशी होत असल्याचं देशमुख म्हटलं आहे

कोरोनाबाधितांच्या उपचारांमधे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा अनेकांसाठी उपयोगाचा ठरत आहे

आपल्या या कामाविषयी किरण थोरात यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

यासंदर्भातला आदेश आज मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केला राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले कडक निर्बंध आणि काही जिल्ह्यांत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात बियाण्यांची प्रवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागानं जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी समन्वय राखून काम करावं असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन कापूस आणि मका या पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आज मंत्रालयात भूसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत ते बोलत होते जिल्हानिहाय पीक पध्दती लक्षात घेवून मागणीप्रमाणे त्या त्या पिकांचे बियाणे पूरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातून बोध घेऊन यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणीची प्रात्यक्षिकं आयोजित करावीत तसंच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम हाती घ्यावी असं निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या तक्रारींबाबत संशोधनासाठी पुढाकार घ्यावा महाबीजनं शासकीय प्रक्षेत्रं आणि कृषि विद्यापीठांकडच्या प्रक्षेत्रांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गुणवत्तापुर्ण बियाणं उत्पादीत करावे अशी सूचनाही त्यांनी केली यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरीक्त बियाणं राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी असं त्यांनी सांगितलं

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चेलकरंजी आयजीएम रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतूक केलं आहे त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेत त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत